नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब आणि अयोध्या प्रकरणी सर्व पनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या मंत्रीमंडळ खातेवाटप राज्य मंत्रीमंडळाचं बहुप्रतिक्षित खातेवाटप काल जाहीर करण्यात आलं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या खातेवाटपाला मान्यता दिली आहे या खातेवाटपानुसार शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह नगरविकास पर्यावरण पर्यटन याबरोबरच विधिमंडळ कामकाजाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग क्रीडा युवक कल्याण कृषी तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण खातं सोपवण्यात आलं आहे राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे अर्थ अल्पसंख्य विकास अन्न आणि नागरी पूरवठा तर छगन भूजबळ यांच्याकडे ग्रामविकास आणि जलसंपदा खात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे कॉप्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना महसूल उर्जा आणि शिक्षण खातं देण्यात आलं असून नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे मंत्रीमंडळ विस्तार विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे

नागरिकत्व सधारणा नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतीनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे या विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे दरम्यान या विधेयकाच्या मंजूरीनंतर आसाममध्ये झालेला उद्रेक अजून शमलेला नाही आसाममधल्या नागरिकांनी चिंता करण्याचं कारण नाही त्यांचे हक्क अस्तित्व आणि संस्कृती कोणीही हिरावून घेणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे

लोकसभेत ह्या दुरुस्तीला या आधीच मंजूरी मिळाली आहे रस्तेबांधणीसाठी जमिनीच्या अधिग्रहण केल्यास त्याचा योग्य मोबदला लाभार्थ्यांना मिळावा यासाठी सरकार आग्रही असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत सांगितलं

अयोध्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या त्यामुळे निर्धारित जागेवर राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

हायपरलप ब्रिटनमधील व्हर्जिन उद्योगसमूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी काल मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत मुंबई पुणे दरम्यान प्रस्तावित हायपरलूप या प्रवासी वाहतूकीसाठीच्या वेगवान तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासंदर्भात आणि हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रकल्पाचा अभ्यास करून याबाबत पुढील निर्णय आपण घेऊ असं ठाकरे यांनी ब्रॅन्सन यांना सांगितलं गेल्या जूलैमध्ये फडणवीस सरकारनं या प्रकल्पाविषयी विचारविनिमय सूरु केलं होता निळवंडे निळवंडे धरणाचं काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेनं पाणीसाठा उपलब्ध होईल यासाठी कालबद्ध पद्धतीनं काम पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल दिले

विद्यापीठ प्रणाली राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व विद्यापीठांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केलं राज्यातील सर्व विद्यापीठांचा आढावा घेण्यासाठी आयोजित कुलगुरूंच्या बैठकीत ते बोलत होते अशी प्रणाली तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे अशी माहिती उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी दिली

राज्यामध्ये मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन करावं तसंच त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींचा सक्रीय सहभाग असावा असं या संदर्भातल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे

छत्रपती शिवरायांच्या कार्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली असून त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच महाराष्ट्राचा कारभार चालेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरे यावेळी त्यांच्या बरोबर होते महाविकास आघाडीचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर ही भेट झाली यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार उपस्थित होते पंकजा मंडे बीड गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात फिरून सर्वसामान्य माणसासाठी काम करणार असल्याचं माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काल गोपीनाथ गड इथल्या कार्यक्रमात सांगितलं गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथ गड इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त लातूरमध्येही अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच शहरातल्या नाना नानी पार्कमध्ये उभारण्यात येईल अशी घोषणा उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी यावेळी केली निवडणक नाशिक मालेगाव महापालिकेत कॉंग्रेस आणि शिवसेनेनं आपली सत्ता कायम राखली असून महापौरपदी कॉंग्रेसच्या ताहेरा शेख आणि उपमहापौरपदी शिवसेनेचे निलेश आहेर यांची निवड झाली आहे

मिशन इंद्रधनष्य नाशिक राज्यात राबविण्यात आलेल्या विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेत नाशिक जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे

पारनेर नेवासा शेवगाव सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी राहिले आहे आरक्षणानुसार राजकीय पक्षांनी सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे पक्षप्रवेश धळे धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काल राष्ट्रवादी काँप्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला गोटे यांनी एप्रिल महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता

नेहरू यूवा कलादर्शन नाट्य मंडळाच्या एक्स्पायरी डेट नाटकाला दुसरा तर कुडाळ इथल्या बाबा वर्दम थिएटर्सच्या काळे बेट लाल बत्ती नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला

जयपूर अत्रोली घराण्याच्या गायिका मंजिरी कर्वे अलेगांवकर यांचही परिपक्व गायन झालं पद्मविभूषण पं शिवकुमार शर्मा यांच्या रागेश्री रागातील नादमध्र आणि सौंदर्यप्रधान संतुर वादनानं कालच्या सत्राची सांगता झाली यावर्षी दिवंगत पं अल्लारखॉ पं रविशंकर पं फिरोज दस्तुर आणि पं वसंतराव देशपांडे यांची जन्मशताब्दी असुन या चारही कलाकारांच्या सतीश पाकणीकर यांनी काढलेल्या छायाचित्रांवर आधारित स्वरशताब्दी या प्रदर्शनालाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे हवामान राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे